पोलिसांनी या आजाराबाबत जनतेत जागरूकता निर्माण करण्यासाठी काम केलं गाणी गाऊन त्याद्वारे माहिती लोकांपर्यंत पोहोचवली गरीबांना अन्न दिलं खाकी वर्दीचा मानवी चेहरा या वेळी दिसून आला

हैद्राबाद इथल्या पोलीस प्रशिक्षण अकादमीतील नवीन तुकडीच्या दीक्षान्त संचलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या कामगिरीमुळ पोलीस दलाची मान उंचावली आहे असंही मोदी यांनी नमूद केलं आपल्या देशात समाजाची ताकद सर्वात मोठी आहे समाजाची सक्रीयता हे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य आहे असंही त्यांनी सांगितलं आजचे आयुष्य खूप धकाधकीचं आहे योग आणि प्राणायाम यामुळं तणाव दूर होतो प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे असून यशस्वी होण्यासाठी आपल्या सुरवातीच्या काळात कामावर अधिक लक्ष केंद्रित करा तसंच नेतृत्त्व विकसित करायचे असेल तर अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करा असा सल्लाही मोदी यांनी नवीन अधिकाऱ्यांना दिला

यामध्ये त्या महिलांना सहभागी करून घेऊ शकतात असंही पंतप्रधान म्हणाले आजच्या पोलिसांसाठी तंत्रज्ञान हे नवीन शस्त्र आहे तंत्रज्ञान हे उपयुक्त आहेच तसचं ते संकटही निर्माण करू शकते असंही त्यांनी नमूद केलं

या तुकडीच्या दीक्षांत संचालनाचे नेतृत्व तमिळनाडूच्या किरण श्रुती यांनी केलं

भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी मंचाच्या तिसऱ्या नेतृत्व परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा संदर्भ देत ते बोलत होते लाल फितीचा अडसार दूर करून व्यवसाय सुलभता आणण्यासाठी झपाट्यानं पावलं उचलली जात आहेत असं जावडेकर म्हणाले

मात्र उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये केवळ शून्य पूर्णांक पाच टक्के रुग्णांना जीवरक्षक प्रणालीची गरज पडत असून दोन टक्के रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवावं लागत आहे बाधितांचं निदान लवकर होत असल्यानं बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं आरोग्य मंत्रालायानं म्हटलं आहे

गेल्या पाच महिन्यात चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले आहे

चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याबरोबरच रुग्णालयांची व्यवस्था आणि विलगीकरणाची व्यवस्था यामुळे मृत्यूदर घटवण्यात यश येत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे उत्तरप्रदेश अयोध्येत राम मंदिराचे काम सुरू झाल्याबद्दल उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी अभिनंदन केले आहे राम मंदिराचा मान्यता प्राप्त आराखडा आणि नकाशा काल प्रशासनाकडून राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र विश्वस्त समितीकडं देण्यात आला त्याबाबत मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी अधिकारी आणि लोकप्रतिनिधीशी चर्चा केली अयोध्या नागरी सौर ऊर्जा शहर म्हणून विकसित करण्यात येत असून अयोध्येची नवी ओळख यामुळे निर्माण होणार आहे असं आदित्यनाथ यांनी यावेळी म्हटलं आहे अयोध्या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ व्हावं यासाठी प्रयत्न करण्यात येत असून अयोध्येत मोठ्या प्रमाणात भाविक आणि पर्यटक यांची रीघ लागेल त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी उत्तम गाईड आणि व्यावसायिक उपलब्ध होणे आवश्यक आहे अशा सुचना आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना केल्या

त्याव्दारे दोन लाखांपेक्षा अधिक भारतीय मायदेशी येतील अशी अपेक्षा असल्याचं श्रीवास्तव यांनी स्पष्ट केलं

उद्यापासून या गाड्यांसाठी आरक्षण सुरु होणार आहे कोरोना प्रादूर्रभावाच्या पार्श्वभूमीवर दक्षतेच्या सर्व नियमांचं पालन करायचं असून प्रवाशांना गाडीच्या वेळेच्या दीड तास आधी स्थानकावर पोहोचणे बंधनकारक आहे

लहान मुलांच्या बुद्धीला चालना देतील आणि त्यांना रमवतील अशी असंख्य पुस्तकं बडबडगीते कोडी चित्रं खेळ या एपमधून डिजिटली उपलब्ध होणार आहेत आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत नवकल्पनांच्या स्पर्धेत निवड झालेल्या कल्पनांमध्ये ह्या एपची निवड झाली आहे या सर्व नवकल्पनांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या मन की बात मध्ये कौतुक केलं होतं

भोपाळमधील आदिवासी संग्रहालय खूलं करण्यात आलं असलं तरी प्रवेशाच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे प्रवेश परवान्याची वैधता केवळ एक तासाची असेल

घटनास्थळावरुन काही कागद पत्र जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली भारत आसियान भारत आणि आसियान देशांमध्ये मेकोंग गंगा सहकार्य या नावानं सुरु केलेल्या सहकार्य अभियानाचा काल दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार